राज्याच्या विविध भागात पावसाची दमदार हजेरी आषाढ वारी सोलापर आषाढी एकादशी निमित्त श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा आज पहाटे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सपत्नीक केली यावेळी लातूर जिल्ह्यातल्या अहमदपूर तालुक्यातील सांगावी सुनेवाडी तांडा गावचे रहिवासी विष्ठल चव्हाण आणि त्यांची पत्नी प्रयाग चव्हाण यांना महापूजा करण्याचा मान मिळाला आषाढी वारीनं सकारात्मक शक्तीचं दर्शन घडवलं महाराष्ट्र सुजलाम सुफलाम व्हावा चांगला पाऊस येऊन बळीराजा सुखावला पाहिजे अशी मागणी विठ्ठल चरणी केल्याचं मुख्यमंत्र्यानी सांगितलं ते म्हणाले पाच वार्षामध्ये विठ्ठलाच्या कुपेनं जी संधी माळाली त्यात सामान्य मणसाच्या जिवनामध्ये परिवर्तन करण्याची संधी मला प्राप्त झाली आणि जो सामान्य माणूस खन्या अर्थानं विड्ठला भक्त आहे जो वंचित आहे जो सोशित आहे जो शेतकरी आहे अशा सगळ्यांची सेवा ही गेल्य पाच वर्षात करु शकलोय याचं मला अतिशय मनापासनं समाधन आहे लाखो लोक ज्यावेळी याठिकाणी येतात एक सकारात्मक शक्तीचा अविष्कार हा या वारीच्या निमित्तान आपल्याला पहायला मिळतो आणि महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून प्रत्येक गावातून एक तरी व्यक्ती या वारीमध्ये याठिकाणी सामिल होतो आणि म्हणून सकारात्मक शक्तीची अणि खन्या अर्थानं संपूर्ण महाराष्ट्राच्या आशा आकांक्षा याचं प्रतिनिधित्व करणारी अशा प्रकारची वारी आहे

ज्ञानोबा तुकाराम आणि विठ्ठल नामात दंग झालेल्या वारकऱ्याच्या सर्व पालख्या कालच पंढरपुरात दाखल झाल्या चंद्रभागेत स्नान करून भाविक दर्शनरांगेत सहभागी झाले आहेत दरम्यान दर्शन रांग नऊ किलोमीटर पर्यंत पोहोचली आहे राज्यात इतर ठिकाणीही विठ्ठलमंदिरात आज विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे मख्यमंत्री पत्रकारांच्या कल्याणासाठी राज्यशासन सकारात्मक असून प्रत्येक जिल्हयातील पत्रकारांसाठी म्हाडाच्या विशेष योजनेच्या माध्यमातून घरं उपलब्ध करुन देणार असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल केलं

आरक्षण एमबीबीएस आणि दंतवैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशात यंदाचं मराठा आरक्षण लाग करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णया विरुद्ध दाखल करण्यात आलेल्या याचिका मुंबई उच्च न्यायालयानं काल फेटाळून लावल्या त्याचं कारण आणि निकालपत्र आज जाहीर करणार असल्याचं न्यायालयानं म्हटलं आहे शिवसेना सरकार मध्ये असुनही आपल्या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरण्याची आपली परंपरा शिवसेनेनं कायम ठेवली आहे शेतकऱ्यांपर्यंत विम्याचे लाभ पोहोचवण्यासंदर्भात सरकारची भाषा वीमा कंपन्यांना समजत नसेल तर आम्ही आमच्या भाषेत समजावू असं ठणकावत यासाठी बुधवारी मोर्चा काढण्यात येईल अशी घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्दव ठाकरे यांनी काल मुंबईतल्या वार्ताहर परिषदेत केली शेती आणि शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी स्वतंत्र कृषी आयोग स्थापन करावा आणि सरकारच्या कर्जमाफी योजनेअंतर्गत कर्जमाफी मिळालेल्या शेतकऱ्यांची यादी बँकांनी प्रसिद्ध करावी अशी मागणी त्यांनी केली आषाढीला शासकीय महापूजेसाठी आपण पंढरपूरला जाणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं कर्नाटकगोवा सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार कर्नाटकात विधानसभा अध्यक्षांसोबत बंडखोर आमदारांची काल बैठक झाली राजीनाम्यांची पडताळणी करणं मला आवश्यक वाटल्याचं विधानसभेचे अध्यक्ष रमेश कुमार यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं आव्हान अर्जावर आज सुनावणी होणार आहे दरम्यान विधानसभा अध्यक्षांकडे बंडखोर आमदारांचे राजीनामे पोचले असून या राजीनाम्यांची सत्यता पडताळून आपण निर्णय घेऊ असं रमेश कुमार यांनी सांगितलं

भाजपात दाखल झालेल्या गोवा काँग्रेसच्या दहा आमदारांनी नवी दिल्लीत घेतली पक्षाध्यक्ष अमित शहा यांची भेट घेतली आपण स्वतःडून काँग्रेस पक्ष सोडल्याचं आमदारांनी केलं स्पष्ट भाजपानं आमदार फोडले असल्याच्या काँग्रेसच्या आरोपाचा गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी इन्कार केला संसद सरकार एअर इंडियाचं खाजगीकरंण करणारच आहे पण या विमान वाहतूक कंपनीची मालकी भारतीय हातांमध्येच रहावी असंही सरकारचं मत असल्याचा खुलासा हवाई वाहतूक मंत्री हरदीपसिंग पूरी यांनी केला आहे काल लोकसभेत प्रश्रोत्तरांच्या तासात त्यांनी सांगितलं की एअर इंडियाची कामगिरी चांगली आहे पण कंपनीवर असलेलं कर्जाचं ओझं झेपणारं नाही

परिणय फुके यांनी संबंधित अधिकाऱ्यांना काल दिले

फुके यांनी सर्व विमा कंपनीच्या प्रतिनिधींना बोलवून त्यांच्याशी याबाबत सखोल चर्चा केली बचतगट यवतमाळ चूल आणि मूल या संकल्पनेतून बाहेर पडून महिला आर्थिक प्रगती करीत आहेत महिला बचतगटांचं जाळं गावागावात विणलं गेलं आहे त्यामुळे महिला बचत गटांमुळे गावांचा आर्थिक विकास होत आहे असं मत यवतमाळचे संपर्कमंत्री मदन येरावार यांनी व्यक्त केलं आहे जिल्हाधिकारी कार्यालयात महिला आर्थिक विकास महामंडळामार्फत तेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला सक्षमीकरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता

पोलिस कारवाई अकोला डिझेलची अवैधरित्या विक्री आणि साठवणूक केल्याप्रकरणी अकोला पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकानं काल चार आरोपींना अटक केली

पेट्रोलियम कंपनीच्या अकोला इथल्या गायगाव डेपोतून वाशीम इथं टँकरन जाता त्याची थेट खुल्या बाजारात त्याची विक्री होत असल्याचा प्रकार उघडकीस आल्यानं ही कारवाई करण्यात आली

पंचगंगेसह सर्व प्रमुख नद्यांच पाणी पात्राबाहेर पडलं असून साठ बंधारे पाण्याखाली गेले आहेत काही गावांचा संपर्क तुटला आहे रत्नागिरी जिल्ह्यात काल पावसाचं प्रमाण काहीसं कमी झालं मात्र राजापूर तालुक्यात पावसाचा जोर वाढला असून मध्यवर्ती जवाहर चौकात पाणी आलं आहे खेडमध्ये जगब्डी नदी आणि चिपळूणला वाशिष्ठी नदीला आलेला पूर ओसरला असून मुंबई गोवा महामार्गावरची रात्री बंद केलेली वाहतूक काल सकाळी सुरू करण्यात आली आहे अहमदनगर जिल्ह्यात मुळा खोऱ्यातला कुरकुंडी नदीवरचा बलठण लघू पाटबंधारे तलाव कालपासून ओसंडून वाहत आहे

गेले दोन दिवस सिंधुद्ग जिल्ह्यात पावसाने जोर धरला असून संततधार सुरु आहे जिल्ह्यातील नद्यांच्या पाणीपातळीतही वाढ होत असून होडावडा इथं पूलावर पाणी आल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे या पावसामुळे बळीराजा सुखावला असून भातशेतीच्या कामांना वेग आला आहे रेल्वे नाशिक नाशिक जिल्ह्यात इगतपुरी तालुक्यात गेल्या चोवीस तासांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे या मुसळधार पावसाचा फटका मध्य रेल्वेलाही बसला कसारा घाटातील हिवाळा ब्रीज जवळील बोगद्याबाहेर काल सकाळी मातीचा मोठा ढिगारा थेट रेल्वे रुळावर पडल्यानं मुंबईला जाणाऱ्या आणि मुंबईहून येणाऱ्या मेल एक्सप्रेस गाडयांची वाहतूक काही काळ ठप्प झाली होती दरड नाशिक पावसामुळे मुंबईला वीजपुरवठा करणाऱ्या वैतरणा जलविद्युत प्रकल्पाच्या मुख्य दरवाजा भागात डोंगरावरील दरड कोसळली त्यानंतर डोंगरावरील पाण्याचा प्रवाह प्रकल्पात शिरला त्यामुळे प्रवेशद्वारावरील दोन पोलीस चौक्या उध्वस्त झाल्या आहेत कुठलीही जीवितहानी झाली नाही

क्रिकेट क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत काल झालेल्या उपांत्य सामन्यात इंग्लडनं ऑस्ट्रेलियाचा प्रभाव करून अंतिम फेरीत प्रवेश केला आहे

येत्या रविवारी इंग्लड आणि न्यूझीलंड यांच्यात अंतिम सामना खेळला जाईल हवामान उद्या सकाळ पर्यंतच्या हवामानाच्या अंदाजानुसार कोकणात बहुतांश ठिकाणी मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे